सार्वजनिक वाहतूक कमी झाली असून जीवनाश्यक वस्तूची दुकानं वगळता बाकी सर्व दुकानं आस्थापना आणि बाजार बंद आहेत मुंबईतही दररोज मॉर्निगं वॉकला येणाऱ्यांनी आज घरीच थाबणं पसंत केलं तसंचसकाळच्या वेळी नेहमी गजबजणाऱ्या बाजारपेठांमधे आज शुकशुकाट आहे

तसंच जनसेवेत असणारे डॉक्टर परिचारिका रुग्णालय कर्मचारी सफाई कामगार विमानतळ कर्मचारी सरकारी कर्मचारी पोलिस दल प्रसारमाध्यामातले कर्मचारी रेल्वेबस रिक्षा टॅक्सी सेवेशी संलग्न कर्मचारी घरोघरी वितरण करणारे कर्मचारी यांच्याबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहनही जनतेला केलं आहे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांनीही जनतेला स्वयंप्रेरणेनं संचारबंदीत सामील व्हावं असं आवाहन केलं आहे

दिल्लीसह सर्व शहरामधली मेट्रो सेवाही बंद आहे गोएअर इंडिगो विस्तारा या विमान कंपन्यांनीही आपली आजची विमानउड्डाणं रद्द केली आहेत अखिल भारतीय व्यापारी महासंघानेही आज आपल्या आस्थापना बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे

कामधंद्यानिमित्त परगावी राहणाऱ्यांनी घाबरून आपापल्या गावी रेल्वे किवा बसने जाण्याची घाई करु नये आहेत तिथेच रहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रवासात या आजाराच्या प्रसाराचा जास्त धोका असून आपल्या आयुष्याशी आणि कुटंबाच्या भविष्याशी खेळ करु नये असं ट्वीट प्रधानमंत्र्यांनी केलं आहे

समाज माध्यमांच्या आधारे यासंदर्भात लोकांना माहिती दिली जात आहे तसंच या संचारबंदी दरम्यान लोकांनी बाहेर पडू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे कोरोना प्रसार रोखण्यासाठी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदीचं आवाहन केल्यानंतर पंजाब मध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बांधकाम मजुरांसाठी प्रत्येकी तीन हजार रुपये मदत जाहीर केली आहे कामगारांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं आणि रोगापासून बचाव करावा असं त्यांनी सांगितलं आहे

मात्र उपाहारगृहातून घरी पार्सल पुरवण्याची सेवा चालू राहील

औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बरोबर काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून ते बोलत होते

देशभरात चाचण्याची सुविधा सुधारित असावी या उद्देशानं आयसीएमनुआर नं निर्णय घेतला आहे ही खाजगी केंद्र आयसीएमआरच्या अखऱ्यारीत कामकाज करतील मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे तंज्ञाच्या सल्ल्यानुसारच खासगी प्रयोगशाळांनी चाचण्या करणं आवश्यक राहिल

गरज नसताना या केंद्रात लोकांनी चाचणीसाठी जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं संसर्गाचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत सात हजाराडून अधिक चाचण्या करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं अतिदक्षता व्यवस्थापना संदर्भात एक हजार लोकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं

दरम्यान उपचार पूर्ण झालेल्या रुग्णांना घरी पाठवायचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे

गुजरातमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी काल उच्चस्तरीय बक्रि घेतली

आंध्रप्रदेश मध्ये आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून राज्यातल्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे विजयवाडा आणि राजमहेंद्रवर्मन इथं हे दोन रुग्ण आढळले आहेत अन्य तीन रुग्ण विशाखापट्टण ओनगोळ आणि नेल्लोर इथं सापडले आहेत कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्शं करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये साबण लावून पाण्यानं किवा अल्कोहोलयुक्त सॅनिटाइझरनं हात वारंवार स्वच्छ करावेत शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड यावर रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावं वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे

मेघालय सरकारने परराज्यातून येणाऱ्या सर्वांवर निर्बंध लावले आहेत

नाडाचे महासंचालक नविन अगरवाल यांनी सांगितलं की नाडा संघटना सध्या केवळ डोपिंगचं प्रमाण जास्त असलेल्या संशयित खेळाडूना तसंच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंच्याचं चाचण्या करत आहे